हे अप प्रत्येक नागरिकाला कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा कितपत धोका आहे याचे स्वतःलाच आकलन करून घ्यायला मदत करते या अप्रने गोळा केलेली वैयक्तिक माहिती विशिष्ट तंत्रज्ञानाद्वारे गोपनीय ठेवण्यात येणार असून भविष्यात भविष्यात केव्हाही आरोग्य विभागाला गरज लागली तर ती फोनमधून उपलब्ध होऊ शकेल

हायड्रॉक्सी क्लोरो क्वीन हे औषध स्वतःच्या मनाने घेऽ नये

केवळ नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याकडूनच दिल्या जाणाऱ्या प्रिस्क्रिप्शनवर सदर औषध दिले जावे

महाराष्ट्रात कोरोना बाधिताब्री सख्ख्या वाढत आहे

मुंबईतल्या धारावी झोपडपट्टीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्क्रीनिग्दद्वारे नागरिकाब्री व्यापक स्वरूपात तपासणी सूरू आहे

कोरोनाच्या सक्वटात लॉकडाऊनम्ळे अडचणीत सापडलेल्या गरजून्ना जेवण अन्नधान्य किखा वस्तूची मदत करताना छायाचित्र काढण्यास व्हिडिओ चित्रीकरण करण्यास आणि ते समाजमाध्यमावर प्रसारित करण्यास लातूरचे जिल्हाधिकारी जी जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्वी स्रक्षित अप्रराच्या मर्यादाच्वे पालन करून बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणावा असे आदेश जिल्हा उपनिबधक नानासाहेब चव्हाण याच्री काढले आहेत औरणाबाद शहरातल्या आमखास मैदानावर भरवण्यात आलेल्या भाजी मष्ठईत परिसरातल्या नागरिकाद्वी गर्दी केल्याच चित्र आज दिसून आल पालघर इथल्या जिल्हा पोलीस म्ख्यालयात फिरती सनिटायझर व्हब्र तयार करण्यात आली आहे विविध ठिकाणावर कामावर असणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना निर्जंत्कीकरणासाठी या व्हव्वचा फायदा होत आहे

जिल्हयात संचारबंदी यशस्वी सुरू ठेवण्यासाठी नागरीकांनी अजून काही दिवस संयम बाळगावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे

पी ई